देशाची संसद नव्या य्गाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करीत असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच प्रतिपादन

महाराष्ट्रासह दिल्ली ग्जरात आणि आसाम या राज्यांनी कोरोंना विषयक कोरोंना अहवाल सादर करावा असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

वाढीव वीज बील विरोधात भाजप तर्फे आज वीज बील होळी आंदोलन

मोदी यांनी आज नवी दिल्लीत खासदारांसाठी उभारलेल्या इमारतींचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते संसदेच्या नव्या संरचनेत भारताच्या य्वा विचारांचे प्रतिबिंब दिसत असल्याचे ते म्हणाले

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते

या इमारती पर्यावरणपूरक असून त्यात एल ईडी लाईटसचा वापर पावसाचे पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था आणि सौर ऊर्जा यंत्रणेची सोय उपलब्ध करून दिली आहे

बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे या अभिवादनासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सर्व गोष्टी केल्या जातील त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये परिस्थितीचे भान ओळखून या अन्यायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी असे आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले म्ख्यमंत्री श्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अन्यायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे

ठाकरे यांनी स्वागत केले तसेच समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अन्षंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी असे निर्देशही दिले

सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्रासह दिल्ली ग्जरात आणि आसाम या राज्यांनी कोरोनाविषयक सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेले व्यवस्थापन तसेच मृतदेहांच्या अयोग्य हाताळणीसंदर्भात न्यायालयाने स्वतःहन दखल घेत आज सुनावणी केली त्यावेळी न्यायमूर्ती अशोक भुषण यांच्या नेतृत्वाखालच्या पीठाने हे निर्देश दिले या राज्यांमध्ये कोरोनाविषयक स्थिती गंभीर झाल्याबद्दल न्यायालयाने खडे बोलही सुनावले या चारही राज्यांनी आपल्या स्थितीदर्शक अहवालात कोरोनाचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजना भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता ग़हीत धरून आखलेल्या उपाययोजना आणि कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकड्न हवी असलेली मदत याविषयी तपशीलवार माहिती सादर करावी अशा सूचनाही न्यायालयाने केल्या आहेत

कोरोना विषाणूची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता अकोल्याचे महानगरपालिका आय्क्त संजय कापडणीस यांनी श्क्रवारी मनपा उपाआय्क्त क्षेत्रीय अधिकारी तसेच वैदयकीय आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्ढच्या म्काबल्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले अकोलेकरांनी स्दृधा प्ढील काही दिवस काळजी घेण्याचे आवाहन आय्क्तांनी केले

नागप्रातील महाद्ला इथं आज सकाळी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनक्ळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी शासनाविरोधात घोषणाबाजी करत वीज बीलाच्या प्रती जाळल्या

थकबाकीम्ळे कोणत्याही ग्राहकाची वीज जोडणी खंडीत भाजप खंडीत होवू देणार नाही असेही त्यांनी सांगितले नागपूरात भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि भाजपचे शहरातील आमदार यांच्या नेतृत्वात अशी आंदोलन आज केली गेली भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी अर्थमंत्री स्धीर म्नगंटीवार यांनी आज म्ख्यमंत्र्यांना भावनिक आवाहन करत जनतेची वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहेत

याच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्ह्याचे राज्य महासचिव राजू पाटील राजे यांच्या नेतृत्वात वाशिम इथं भाजपा कार्यकर्त्यांनी स्थानिक महावितरणच्या कार्यालयासमोर विज बिल होळी आंदोलन केलं गडचिरोली इथं भाजप कार्यकर्त्यांनी आज चामोर्शी येथे आमदार डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वात वीज बिलांची होळी केली

वीज देयकांसदंर्भात आश्वासन देऊनही राज्य सरकारनं क्ठलीही सवलत दिली नसल्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

नवीन धान खरेदी केंद्र स्रू करायचे असल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करावे असेही ते म्हणाले जिल्ह्यातील धान खरेदीचा आढावा ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला त्यावेळी पालकमंत्री बोलत होते भारतीय मानक ब्युरो भारतीय मानक ब्युरोच्या नागप्र शाखेतर्फे शक्रवारी शहरातील सहकार नगरच्या श्री जी एंटरप्रेजीएस नामक आस्थापनेवर धाड टाकण्यात आली बाटलीबंद पिण्याचे पाणी तयार करणाऱ्या या ठिकाणी भारतीय मानक ब्य्रोच्या आय एस आय प्रमाणाशिवाय आणि अधिकृत परवाना क्रमांकाशिवाय कार्य स्रु असल्याचे उघडकीस आले आहे ओक्सीनायझर नावाने हे उत्पादन बाजारात विकले जात होते या प्रकरणी प्ढील कार्यवाही स्रु आहे

यंदा कोरोंना प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या समाज बांधवांच्या उपस्थितीत श्रद्धांजलि वाहण्यात येत आहे

विद्यापीठ परिसरात अहिल्यादेवींचा अश्वारूढ प्तळा उभारण्याचे ठरले पंरत् विद्यमान राज्य शासनाने याबाबत काही पाऊल उचलले नाही आणि या प्तळ्याच्या कामासाठी पैसे न देण्याच ठरविल

ज्याम्ळे प्रवाश्याना याचा मोठ्या प्रमाणात फायदा व प्रवास करणे सोईस्कर होईल ब्टीबोरी आणि हिंगणा या ठिकाणी शहरातून दररोज हजारो प्रवासी ये जा करतात आता ही स्विधा स्रु झाल्याने नागरिकांनी याचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे आवाहन महा मेट्रो द्वारे नागरिकांना करण्यात येत आहे

आजपासून शाळा स्रु केली असली तरी पालक मात्र कोरोनाची द्सरी लाट लक्षात घेता शाळेत आपल्या पाल्यांना पाठविण्यास विरोध पाहता शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा अल्पप्रतिसाद दिसून आल्याने शाळा स्रु करण्याच्या शासनाच्या निर्णयावर पालकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत ही माहिती आमच्या चंद्रप्र प्रतनिधीने दिली

दरम्यान अद्यापही उर्वरित शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अहवाल मिळण्यास किमान दोन दिवस लागण्याची शक्यता पाहता जिल्ह्यातील शाळा या टप्प्या टप्प्याने सुरू होतील असे सुत्रांनी स्पष्ट केले आहे